ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तूपे यांचं निधन मनकीबात भारतातली कोरोना विरुद्धची ही लढाई खऱ्या अर्थानं एक लोक लढा आहे हे युद्ध जनता शासन आणि प्रशासन एकत्रितपणे लढत आहे प्रत्येक नागरिक या युद्धातला शिपाई आहे आणि प्रत्येकजण याचं नेतृत्व करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरुन मन की बात करताना सांगितलं भविष्यात जेव्हा कधी कोरोना साथीची त्यावर मात करण्यासाठी केलेल्या उपायांची जगभरात चर्चा होईल तेव्हा भारताच्या या लोकलढयाची चर्चा नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला टाळी थाळी दिवा मेणबत्ती ही भावना होती एकजुटीची त्याच भावनेतून आता या संकटावर मात करण्यासाठी गरजूंच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत द्सऱ्यांची मदत करण्याची ही आंतरिक उर्मीच कोरोना विरुद्धच्या लढाईतली खरी ताकद आहे

देशाच्या विविध भागात अन्न धान्य औषधे आणि इतर अत्यावश्यक सामग्री पोचवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या हवाई क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची रेल्वे आणि टपाल कर्मचाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेतल्या लाभार्थ्याना पैसे मिळवून देण्यासाठी झटणारी राज्य सरकारं स्थानिक प्रशासन बँक कर्मचारी यांचंही योगदान मोठं आहे असं ते म्हणाले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नुकताच आणलेला अध्यादेश अत्यंत आवश्यक होता असं मोदी म्हणाले रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भारतीय आयुर्वेद आणि योगाची चर्चा आज संपूर्ण जगात होताना दिसते आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचवलेले उपाय करा गरम पाणी काढा प्या दिलेल्या मागर्दर्शक सूचना पाळा अस आवाहन पंतप्रधानांनी केलं रमजानचा पवित्र महिना सुरु झाला आहे आणि ईदच्या पूर्वी जग कोरोनामुक्त व्हावे आणि लोक उत्साहाने ईद साजरी करु शकतील अशी प्रार्थना लोकांनी करावी असं आवाहन मोदी यांनी केलं इस रमज़ान को संयम सद्वावना संवेदनशीलता और सेवा भाव का प्रतीक बनाएं इस बार हम पहले से ज्यादा इबादत करें ताकि ईद आने से पहले दुनिया कोरोना से मुक्त हो ाये और हम पहले की तरह उमंग और उत्साह के साथ ईद मनायें मुझे विधास हाकि रमज़ान के इन दिनों में स्थानीय प्रशासन के दिशा निर्देशों का पालन करते हए कोरोना के खिलाफ़ चल रही इस लड़ाई को हम और मज़बूत करेंगे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत

उद्भव ठाकरे तीन मेनंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहन निर्णय घेतला जाईल आज पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल असे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना सांगितले सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्वित जिंकूत असा विधास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला परिस्थिती कधी बदलणार लॉकडाऊन कधी संपणार अशी विचारणा होत आहे पण लॉकडाऊनमुळेच आपण विषाणूच्या गुणाकाराचा वेग रोखण्यात यशस्वी झालो आहोत रुग्णांची वाढ आपण नियंत्रणात ठेवली आहे हॉटस्पॉटची तसेच कंटेनमेंट झोन्सची संख्या कमी होत आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबई आणि पूण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही असा इशारा त्यांनी दिला

वारणी टनेल कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून फवारणी टनेल्स उभारण्यात आले पण काही ठिकाणी त्यामुळे लोकांना त्वचेवर पुरळ उठणे खाज येणे अशी लक्षणे आढळून आली त्यामुळे हे टनेल बंद करण्याचे आदेश सरकारने दिले याबाबत पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेने अशा फवारणीसाठी किती प्रमाण असावे याची शिफारस सरकारला केली आहे प्रयोग शाळेचे जनसपंर्क अधिकारी प्रभाकर इंगळे यांनी आकाशवाणीला याबाबत माहिती दिली

कोल्हापूर दिल्ह्यात यापूर्वी दोन कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आल्यानंतर काल आणखी एका रुग्णाला घरी सोडण्यात आले हा तरुण दिल्ली येथून एका धार्मिक कार्यक्रमातून परतल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाली होती या शिवाय शिल्ह्यातील बावडा इथली एक महिला कोरोना मुक्त झाली आहे

महाबळेश्वर येथील घरगुती अलगीकरण असलेले धीर आणि कपिल वाधवान यांना काल सातारा पोलिसांनी सीबीआयच्या ताब्यात दिले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली

लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वद्धिकीय विज्ञान संस्थेत परवापासून विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे

अमरावती शहरात एकदर वीस पॉझिटिव्ह रुग्ण आहेत सहा मांचा मृत्यू झाला असून अमरावती िल्हा आता मृतांच्या संख्येमध्ये विदर्भात पहिल्या क्रमांकाचा िल्हा झाला आहे

मुंबईतील कोरोनाचा मुख्य केंद्र ठरलेल्या धारावीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नवी यो ना तयार करण्यात आली आहे

या दवाखान्यांमध्ये कोरोनाची बाधा न झालेल्या रुग्णांसोबतच कोरोना संशयितांचीही प्राथमिक चाचणी करण्यात येणार आहे धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बर्क्कीत हा निर्णय घेण्यात आला

आवाहन करूनही सिंधूद्र्ग िल्ह्यातल्या िंडाघाट बा िरपेठेतली गर्दी काही कमी होत नसल्यान तिथ गेलेले भा प्र आमदार नितेश राणे यांनी ध्वनीक्षेपकावरून स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधताना सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला

मध्कर राठोड यांनी दिली

काल तीन रुग्णांचा चाचणी अहवाल सकारात्मक आला मात्र रुग्णावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता त्याचा अहवाल मात्र नकारात्मक आला आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी ठिकठिकाणच्या बातमीदारांसह मेघना देशपांडे पुणे परीक्षा परीक्षा केव्हा होतील याबाबत स्थापन करण्यात आलेली यूजीसीची समिती अहवाल देईल त्यानुसार आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार परीक्षांबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाषे कुलगुरू नितीन करमळकर यांनी काल स्पष्ट केलं

मोहनभागवत केंद्र सरकारने अतिशय योग्य वेळी टाळेबंदीसारखा निर्णय घेतल्यामुळेच देशातील कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात राहिली असे गौरवोद्वार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी काल देशभरातील स्वयंसेवकांना उद्देश्यून प्रथमच ऑनलाईन केलेल्या भाषणातून व्यक्त केले देशातील काही शक्ती कोरोनाचा अधिकाधिक प्रसार व्हावा यादृष्टीनं कार्यरत असून देशवासीयांनी त्यापासून सावध राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं

टाळेबंदीच्या पार्वभूमीवर बाजारपेठ बंद असल्याने सोने खरेदीही झाली नाही पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोगरा फुलांची आरास मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली बसवेधर समतेचा वैश्वीक संदेश देणारे समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांची यांची जयंती त्यांच्या अनुयायांनी काल आपापल्या घरातूनच साजरी केली

एरवी एका महिन्यात सरासरी साडेतीन इजार प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होत असते

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे

तपे निधन ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंड्र तुपे यांचं काल सकाळी पुण्यात निधन झालं

झुलवा या कादंबरीबरोबरच काट्यावरची पोटं हे त्यांचं आत्मचरित्रही विशेष गाजलं खाई खुळी चिपाड झावळ आदी कादंबऱ्या तसंच आंदण आणि पिंड हे त्यांचे लघुकथासंग्रह आहेत त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुख व्यक्त केलं आहे अण्णा भाऊ साठे यांचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा महान साहित्यिक हरपला आहे असं पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे प्रदृषण पातळी टाळेबंदीमुळं रस्त्यावरील वाहतूक एकदम कमी प्रमाणात सुरु आहे परिणामी पूणे मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरातील प्रद्षणाची पातळी लक्षणीयरीत्या घटली असून मुंबई आणि दिल्लीतील अनेक प्रद्षणकारी जागा आता हरित विभागात दिसत आहेत तर पुण्यातील प्रदूषणातही मोठ्या प्रमाणावर कपात झाल्याचं दिसून आलं आहे हवामान भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीत तुरळक ठिकाणी झालेला पाऊस क्गळता काल राज्यात हवामान कोरडं होतं आज या जिल्ह्यांबरोबरच मराठवाड़यातले औरंगाबाद जालना वगळता इतर सर्व जिल्हे तसंच नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे